लष्करानं सत्ता काबीज केल्यानंतर म्यानमामध्ये घडामोर्डीना वेग संयुक्त राष्ट्रांची आज तातडीची बैठक राज्यसभा देशात लागू करण्यात आलेल्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज आज सकाळी प्रथम साडेदहापर्यंत आणि नंतर साडेअकरापर्यंत स्थगित करण्यात आलं मात्र पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षांचा गोंधळ सुरूच राहिल्यानं राज्यसभेचे अध्यक्ष उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी कामकाज पुन्हा दुपारी साडेबारापर्यंत स्थगित केलं सकाळी सदनाचं कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी हौद्यामध्ये उतरून नव्या कृषीकायद्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली या विषयावर तातडीनं चर्चा घ्यावी अशी मागणी हे सदस्य करीत होते त्यावर राज्यसभा अध्यक्ष एम वेंकय्या नायडू यांनी या विषयावर उद्या चर्चा घेण्यात येईल असे आश्वासन दिले केंद्रसरकार आणि आंदोलक शेतकरी यांच्या दरम्यान चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या असून राष्ट्रपर्तींनीही आपल्या भाषणात या विषयाचा उल्लेख करून सरकार याबाबत गांभीर्यानं विचार करत असल्याचं सांगितलं आहे असं त्यांनी स्पष्ट केलं सदनात प्रथम राष्ट्रपतीच्या भाषणाबद्दल आभारदर्शक प्रस्तावावर चर्चा होईल त्यानंतर सदस्य आपल्या मागण्या मांडू शकतात असं त्यांनी स्पष्ट केलं मात्र कॉप्रेस तृणमूल कॉप्रेस राजद आम आदमी पार्टी आदी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी बाकीचे कामकाज स्थगित करून या विषयावर प्रथम चर्चा घेण्याची मागणी लावून धरली त्याला अध्यक्षांनी नकार दिल्यावर त्यांनी सदनातून सभात्याग केला लस भारत बायोटेक कंपनीतर्फे विकसित करण्यात आलेली लस नव्या स्वरुपात परावर्तीत झालेल्या कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठीही उपयुक्त असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे केंद्रीय औषध नियंत्रण आणि प्रमाणीकरण संस्थेच्या तज्ज्ञांनी याबाबत पूर्णपणे तपासणी आणि चिकित्सा करून हा निष्कर्ष काढला असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी आज राज्यसभेत सादर केलेल्या लेखी उत्तरात म्हटलं आहे सीडीएससीओनं सीरम इनस्टीट्यूट आणि भारत बायोटेक या संस्थांना देशात लसनिर्मितीची परवानगी दिली आहे

त्यामुळे आत्तापर्यंत करण्यात आलेल्या तपासणी चाचण्यांची संख्या दहा कोटींच्या पुढे गेली आहे

देशातील इतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोविड्ग्रस्त रुग्णांच्या आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत सातत्यानं घट होताना दिसत आहे मात्र या दोन राज्यांमधील हे प्रमाण अद्याप फारसे कमी झालेले नाही त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे महाराष्ट्रासाठी पाठविण्यात येणाऱ्या पथकामध्ये राष्ट्रीय रोगनियंत्रण संस्था आणि नवी दिल्ली इथल्या आर

दोन्ही राज्यांमध्ये पाठविण्यात येणारी ही पथकं राज्यांच्या आरोग्य विभागांशी समन्वय साधून काम करतील आणि दररोजच्या स्थितीचा आढावा घेतील रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्याच्या दृष्टीनं तातडीच्या उपाययोजना सुचविणं आणि त्यांची अंमलबजावणी करणं ही कामं ही पथकं करणार असल्याचं केंद्र सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे

पाणथळ क्षेत्र आणि पाणी असं यंदाच्या या दिवसाचं मुख्य सूत्र आहे भारतात या विषयावर मोठं काम झालेलं असून पाणथळ क्षेत्र शोधून काढणं आणि त्यांचं जतन संवर्धन करणं यासाठी भारतात विशेष यंत्रणेद्वारे प्रयत्न होत आहेत असं केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे पश्चिम बंगाल पश्चिम बंगालमधल्याआगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यनिवडणूक आयोगाच्या कार्यालयातल्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली केली आहे

शनिवार आणि रविवारी तसंच सार्वजनिक सुट्ट्यांचेदिवस सोडून राष्ट्रपती भवन जनतेसाठी खुलं रहाणार असलं तरी यासाठी आगाऊ नोंदणी करणं आवश्यक आहे

म्यानमार गेल्या अनेक दिवसांच्या तणावाच्या परिस्थितीनंतर म्यानमारमध्ये लष्करानं काल देशाची सत्ता काबीज केल्यानंतर घडामोर्डीना वेग आला आहे

लष्करी सेनेच्या तुकड्या रस्त्यांवर गस्त घालत असून सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे दरम्यान म्यानमामधील या घडामोडींबद्दल जगातील विविध देशांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली असून भारत लोकशाही मार्गानं केल्या जाणाऱ्या बदलांना पाठींबा देतो मात्र म्यानामामधील अशी लोकशाही हक्कांची पायमल्ली योग्य नसल्याचं भारतानं म्हटलं आहे म्यानामामध्ये असलेल्या भारतीय नागरिकांसाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं आज सकाळी मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे नवी दिल्ली यंगून दरम्यानच्या विमानांच्या उड्डाणांच्या वेळेतही बदल करण्यात आल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी या अटकेचा निषेध केला आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनीही हि स्थिती चिंताजनक असल्याचं म्हटल आहे म्यानमारमधल्या लष्करी बंडाबाबत चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची आज बैठक बोलावण्यात आली आहे शेअर केंद्रिय अर्थसंकल्पाचं आज शेअर बाजारात जोरदार स्वागत झाल्याचं दिसून आलं काल निर्देशांकात झालेली वाढ आज सकाळी बाजार उघडतानाही कायम होती

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं मात्र कोरोनाविरुद्धचा लढा अजूनही संपलेला नाही म्हणूनच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार